लोकसभेत सभापती ओम बिर्ला यांनी सरकार या मुद्यावर चर्चेला तयार असल्याचं सांगून होळीनंतर चर्चा व्हावी असं सुचवलं होत मात्र त्वरीत चर्चेची मागणी करत विरोधकांनी गोंधळ घातला घोषणाबाजी करत विधेयक हौद्यात उतरले राज्यसभेचं कामकाजही याच मुद्यावरुन आज स्थगित करण्यात आलं विरोधी पक्ष नेते गुलाम नबी आझाद यांनी प्राध्याने आजच चर्चेची मागणी केली त्यावर चर्चेसाठी वेगवेगळे पर्याय सुचवण्यात आले आणि गोंधळ वाढतच गेला आणि कामकाज स्थगित करण्यात आलं उत्तर पूर्व दिल्लीमधे नुकत्याच झालेल्या हिंसाचारावर चर्चा करायला सरकार तयार असून होळीच्या सणानंतर येत्या अकरा मार्चला संसदेत याविषयावर चर्चा होईल असं आश्वासन केंद्रीय मंत्री रवीशंकर प्रसाद यांनी दिलं ते आज नवी दिल्ली शिं प्रसारमाध्यमांशी बोलत होते दिल्लीसह देशातल्या अन्य काही भागात परिस्थिती सामान्य होत आहे संसदेतल्या चर्चेमुळे सर्वसामान्य नागरिकांमध्ये काही वेळा तणाव निर्माण होण्याची शक्यता असते परंतु होळी सण उत्साहात साजरा करण्यांच सरकारचं प्राधान्य असल्यामुळे या सणानंतरच सविस्तर चर्चा होईल असं रवीशंकर यावेळी म्हणाले देशाच्या विकासासाठी शांतता सौहार्दता अत्यावशक आहे असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हाक्रिं आहे ते आज सकाळी भारतीय जनता पक्षाच्या खासदारांच्या बैठकीला संबोधित करत होते देशाच्या हितासाठी पक्षाच्या सर्व खासदारांनी वि शेष प्रयत्न करण्याचं आवाहन प्रधानमंत्र्यांनी यावेळी केलं अशी माहिती संसदीय कामकाज मंत्री प्रल्हाद जोशी यांनी बैठकीनंतर वार्ताहरांना दिली पुलवामा श्वि गेल्या वर्षी चाळीस सीआरपीएफ जवानांचा बळी घेणा या अतिरेकी हल्ल्याच्या संदर्भात राष्ट्रीय तपास संस्थेनं आणखी दोन जणांना अक्रि केली आहे सर्व अतिरेक्यांना आपल्या घरात आसरा दिल्याचा आणि हल्ल्यासाठी नियोजनात मदत केल्याचा त्यांच्यावर आरोप आहे भारतीय आयुर्विमा महामंडळासाठी मुख्य भागधारक सरकारचं रहाणार असून व्यवस्थापनाचं नियंत्रणही सरकारकडेच रहाणार असल्याचं अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज राज्यसभेत स्पष्ट केलं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

सहकारी बँकांवर सहकारी निबधकांचं व्यवस्थापकीय नियंत्रण कायम राहील मात्र रिझर्व्ह बँकेची बँकींग नियमावली लागू झाल्यावर गुंतवणूकदारांचं हित जपलं जाईल पीएमसी बँकांसारखे घोठे ठळता येतील असं अर्थमंत्र्यांनी विधेयक मांडताना सांगितलं राजधानी दिल्लीमध्ये गेल्या नुकत्याच झालेल्या हिंसाचाराबद्दल जिणचे परराष्ट्रमंत्री जवाद जरीफ यांनी केलेल्या वक्तव्याच्या पार्श्वभूमीवर जिणचे भारतातले राजदूत अली चेगनी यांच्याकडे भारतानं तीव्र निषेध व्यक्त केला आहे परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रवीश कुमार यांनी आज प्रसारमाध्यमांशी बोलताना ही माहिती दिली दिल्ली हिंसाचारासंदर्भात हेतूपरस्पर आणि बेजबाबदारीनं केलेलं भाष्य कधीही स्वीकारलं जाणार नाही तसंच ज्ञाणकडून अशा प्रकारच्या प्रतिक्रियेची अपेक्षा नाही असं रवीश कुमार यांनी नमूद केलं महाराष्ट्रात आजपासून महाराष्ट्र राज्य माध्यमिक शिक्षण मंडळाची येत्ता दहावीची परीक्षा सुरु झाली

नागरिकत्व सुधारणा कायदा ही भारताची अंतर्गत बाब असून त्याबाबत कायदा करण्याचे सर्वाधिकार भारतीय संसदेचे आहेत असं परराष्ट्र व्यवहार मंत्रालयानं म्हानिं आहे

समाजातल्या नागरिकांना प्रोत्साहन देणा या तसंच समाजउद्वारासाठी संपूर्ण आयुष्य बहाल करणा या महिलांना येत्या महिलादिनी प्रधानमंत्र्यांचा सोशल मीडियाचा मंच समर्पित करण्याचा मानस प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज व्यक्त केला समाजातल्या अनेक प्रेरणादायी महिलांचं समाजकार्य हृष्ट शी उस्पायर्स अस या अंकाऊ विर प्रसिद्ध करण्याचं आवाहन मोदी यांनी आज व्विजेच्या माध्यमातून केलं त्यातल्या काही निवडक प्रेरणादायी महिलांचं कार्य त्यांचे विचार आणि संकल्पना प्रधानमंत्र्याच्या सोशल मीडियाच्या मंचावरुन जागतिक पातळीवर शेअर करण्यात येणार आहेत

आरोग्यमंत्री डॉ हर्षवर्धन यांनी काल नवी दिल्ली क्रिं माध्यमांशी बोलताना सांगितलं की देशात याआधी लागण झाल्याचं आढळलेल्या पाचजणांपैकी तीनजणांना रुगणालयातून बरे झाल्यानं घरी पाठवण्यात आलं आहे

यापैकी एक नवी दिल्ली तर दुसर तेलंगणामधे आढळला आहे

दिल्ली सरकारनं मात्र राजधानीत कोरोनाबाधित व्यक्ती आढळल्याबद्दल जनतेनं घाबरुन जाऊ नये असं म्हाऊं आहे

जनतेनं स्वच्छतेच्या सवयी पाळाव्यात आणि आरोग्यपूर्ण रहावं अशी सूचना दिल्लीचे आरोग्यमंत्री सत्येंद्र जैन यांनी केली आहे या पार्श्वभूमीवर भारतीय रिझर्व्ह बँकेनं देशातील आर्थिक व्यवहार तसंच भांडवली बाजार आणि आर्थिक स्थैर्य राखण्यासाठी सर्व आवश्यक उपाय करण्यात येत असल्याचं म्हा कें आहे

िली ज्ञाण दक्षिण कोरिया आणि जपान नागरिकांना आजपर्यंत दिलेले व्हिसा केंद्र सरकारनं स्थगित केले आहेत पर्याकांसाठी आरोग्य मंत्रालयानं सुधारित सुचना प्रसिद्ध केल्या आहेत